विचार आणि संस्कारात आत्मनिर्भरता आली तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारेल पंतप्रधानांचं प्रतिपादन

निर्वाळा

निर्मला सीतारामन कोविडमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं काल आत्मनिर्भर भारत योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला

या विशेष पॅकेजमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला

बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदी करणाऱ्यांना प्राप्ती करातून सवलत देण्यात आली आहे त्याचबरोबर बांधकाम क्षेत्र आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज पुरवठा आणि बँक हमी संदर्भात काही सवलती देण्यात आल्या आहेत

केवळ भौतिक वस्तू आणि पायाभूत सुविधांची उभारणी यापुरतीच ती मर्यादित नाही तर प्रत्येकाच्या विचार आणि संस्कारात आत्मनिर्भरता आली तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक उपस्थित होते

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल ही माहिती दिली हिवाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागप्रमध्ये घेण्यात येतं मात्र या वर्षी कोरोना मुळे ते मुंबईत होणार आहे तरी या अधिवेशनात विदर्भावर कुठलाही अन्याय होणार नाही असा निर्वाळा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल आकाशवाणीशी बोलताना दिला हिवाळी अधिवेशन नागपुरात होत नसलं तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा विचारही सूरू आहे असं ते म्हणाले

आज अर्जांची छाननी होणार असून येत्या मंगळवार पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी गेलेल्या पेन्शनर्सना प्रत्यक्षात बँकेत येऊन हयातीचा दाखला देण शक्य नाही त्यामुळेच आता कोणत्याही ठिकाणच्या राजपत्रित अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र संबंधित पेन्शनरना हयातीचा दाखला म्हणून देता येऊ शकणार आहे राज्य शासनाच्या लेखा कोषागार विभागानं असा आदेशच काढला आहे त्यामुळं निवृत्ती वेतन धारकांनी राजपत्रित अधिकार्यांककडून विहीत नमून्यात हयातीचं प्रमाणपत्र घेऊन पोस्टानं पाठवलं तरीही ते ग्राह्य धरण्यात येणार आहे

राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच राजपत्रित अधिकार्याचं प्रमाणपत्र देता येईल

संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पाणबुडीचं मुंबईतल्या माझगाव गोदीत अनावरण करण्यात आलं भारतीय बनावटीची स्कोर्पियन श्रेणीतली ही पाणबुडी एका वर्षात कार्यान्वित होईल असं वेस्टर्न नेव्हल कमांड प्रमुख व्हाईस एडमिरल आर

पंडित यांनी सांगितलं

संध्याकाळी महिलांनी गाय आणि वासराचं पूजन करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला आज धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती निमित्त आजचा दिवस आयूर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो राजभवन या दिवाळीत राज्यपालांचं निवासस्थान असलेला मुंबईतला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वर्षी फेब्र्वारी महिन्यात पालघर जिल्ह्यातील भालिवली च्या विवेक ग्राम विकास केंद्राच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्र दिली होती अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादन विकत घ्यावी अशी सूचना करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असं कोश्यारी यांनी सांगितलं होतं त्यानुसार राज्यपालांनी या बांबू प्रकल्पाला आकाश कंदील प्रवण्याचं सूचित केलं केंद्राच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली बोट दुर्वेश आणि गोजे येथील आदिवासी महिलांनी कंदील तयार करून राजभवनात पाठवले काल राज्यपालांनी आपल्या कर्मचारी आणि पोलीस जवानांना ते दिवाळीनिमित्त भेट दिले करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित पर्यावरणपूरक आणि प्रदुषणरहित साजरी करावी अशी सूचना राज्यपालांनी केली आणि तशी ती साजरी करण्या सुरूवातही राजभवनातूच केली आकाशवाणी बातम्यांसाठी संध्या खान प्णे यशोमती ठाक्र राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची घोषणा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केली अंगणवाडी मदतनीस आणि मुलांची संख्या कमी असलेल्या छोट्या अंगणवाडी सेविकांनाही ही भेट दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

का ते सांगणारा हा वृत्तांत

खासगी प्रवासी बसचे एजंट बस स्थानकात येऊन प्रवाशांना खासगी बसचे आमिष दाखवत असतात आणि कोणी पुरुष एस टी कर्मचाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास वादावादी आणि प्रसंगी मारामारीचीही वेळ येते हे प्रकार टाळण्यासाठीच आता महिला कर्मचारी हे काम करणार असून या पथकातील महिला कर्मचारी साध्या वेशात राहणार असल्यानं एजंट त्यांना ओळखू शकणार नाहीत शिवाय महिला कर्मचाऱ्यांबरोबर फारशी वादावादी होणार नाही असा एस टी प्रशासनाचा अंदाज आहे याउपर कोणी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या एजंट विरुद्ध पोलीस कारवाई करण्याचे अधिकारही या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत

ऐकूया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

आणि अनेक वर्ष जपलेल्या वृक्षराजी मुळे रान पक्षांची विविधता आहे

या पक्षी विविधतेची माहिती पक्षीमित्रांच्या मदतीनं वर्षभराच्या निरीक्षणातून संकलित करण्यात आली

कोरोनाचे संकट आल्यामुळे यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुर करण्यास विलंब झाला मात्र शहराच्या विकासासाठी भारतीय जनपा पक्ष कटीबध्द आहे असं महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रास्ताविकात सांगितलं संकटग्रस्त शेतकरी आधी अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालं त्यानंतर बोंडअळीच्या हल्ल्यामुळे पीकच नष्ट करावं लागलं तरी सरकारकडून कुठलीही मदत न मिळाल्याने यवतमाळच्या एका संकटग्रस्त शेतकऱ्यानं शेतबांधावर स्वतःला जमिनीत गाडून सरकारच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन सुरु केलं आहे

हवामान राज्यात आता सर्वच विभागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असलं तरी विदर्भातली थंडी काल काहीशी कमी झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाढली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार